आज दुपारी त्यांना निरोप देण्यासाठी भूतानचे प्रधानमंत्री डॉ लोताय शेरिंग विमानतळावर उपस्थित होते त्याआधी भूतान नरेशांनी मोदी यांच्या स्मरणार्थ मेजवानी आयोजित केली होती मोदी यांनी आज सकाळी भूतानची राजधानी थिम्पू श्वे रॉयल युनिवर्सिटी ऑफ भूतानच्या विद्यार्थ्यांना संबोधित केलं विचारहीन द्वेषभावनेवर नेहमीच आनंदाचं प्रभुत्व असलं पाहिजे असं मोदी यांनी यावेळी सांगितलं भूताननं मानवतेला आनंदाचा संदेश दिला आहे आनंदाबरोबरच सुसंवाद एकात्मता आणि करुणेच्या मूलतत्वाला समजून घेतलं आहे असं ते म्हणाले परस्पर सहकार्याच्या पारंपरिक क्षेत्रांच्या पलिकडे जात दोन्ही देश शाळा ते अवकाश आणि डिजिटल पेमेंट ते आपत्ती व्यवस्थापनापर्यंत अशा सहकार्याच्या नव्या विस्तृत आघाड्या आजमावत आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले ते म्हणाले की भूतानच्या लोकांना त्यांच्या भविष्यातल्या योजनांमधे साथ देण्यासाठी एकशे तीस कोटी भारतीय तयार आहेत भारत दहशतवादाचा बळी ठरता कामा नये असं भूतानचे प्रधानमंत्री डॉ लोताय शेरिंग यांनी म्हटलं आहे

द्वेषावर आनंदानं मात करावी असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भूतानच्या रॉयल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितलं होतं त्यावर शेरिंग म्हणाले की भूतान आपल्या कारभारात या तत्वाचचं पालन करत असतो मोदी यांची भेट सरकारी असली तरी आमच्या दृष्टीनं ती मधीीूर्ण आणि आध्यात्मिक भेट असून ती यशस्वी झाली असं ते म्हणाले कश्मीरात आज अनेक ठिकाणचे निर्बंध शिथिल केल्यानं परिस्थिती पूर्वपदावर येत आहे सर्व जिल्ह्यातली दूरध्वनीसेवा पूर्ववत सुरु केली असून काही स्थानिक वर्तमानपत्रंही प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली आहे सरकारी प्रवक्ते रोहित कन्सल यांनी सांगितलं की कश्मीरातल्या शाळा उद्यापासून सुरु करण्याच्या दृष्टीनं सर्व आवश्यक उपाययोजना केल्या आहेत

अफवा पसरवण्याला आळा घालण्यासाठी तसंच शांतता राखण्यासाठी हे पाऊल उचललं असल्याचं पोलिसांनी सांगितलं

ती पून्हा सुरू केल्यावर समाजमाध्यमांद्वारे चुकीचे आणि खोटे संदेश किंवा ध्वनीचित्रफितींचा प्रसार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असा श्राारा जम्मू परीक्षेत्राच्या पोलिस महासंचालकांनी दिला होता नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची पाहणी केली सूक्ष्म जीवाणू प्रयोगशाळेत लागलेली ही आग तिर प्रयोगशाळांमधे आणि रुग्णालयातल्या कार्यालयांमधे पसरली होती मात्र रुग्णकक्षांपर्यंत ही आग पोचली नव्हती तसंच कोणतीही जीवित हानी झाली नाही असं एम्स रुग्णालयाच्या अधिकृत पत्रकात म्हटलं आहे तरीही खबरदारीचा उपाय म्हणून मिरतीच्या अ ब विभागांमधल्या रुगणांना अन्य विभागांमधे हलवलं होतं मात्र आग नियंत्रणात आल्यानंतर रुग्णांना त्यांच्या मूळ कक्षात परत हलवलं आहे आपत्कालीन विभागासह रुग्णालयाच्या आपत्कालीन प्रयोगशाळाही आता पूर्णतः कार्यरत आहेत या आगीचं कारण शोधण्यासाठी रुग्णालयानं अंतर्गत चोकशी सुरु केली असून अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा घडू नये हा त्यामागचा उद्देश आहे एम्स रुग्णालयात आग नियंत्रण प्रणाली अस्तित्वात आहे आणि सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा लवकरात लवकर पूर्णत्वानं कार्यरत करुन रुग्णांची गस्तीय टाळली जावी यासाठी एम्स रुग्णालयाच्या संचालकांनी सर्व विभागप्रमुख आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बरुक्क बोलावली होती महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या महाजनादेश यात्रेला येत्या बुधवारपासून नंदुरबार श्रून पुन्हा सुरुवात होत आहे

आणि त्यानंतर शुक्रवारी बुलडाण्यातल्या मलकापूर कोल्हापूर आणि सांगलीतल्या पूरग्रस्तांना सर्व स्तरातून मदत मिळत आहे मुंबईतल्या मशिदी मदरसे दर्गे आणि मुस्लिम समाजाच्या संस्थांनी केलेल्या आवाहनाला मुस्लिम बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पूरग्रस्तांना त्यांनी मोठी मदत पाठवली आहे अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पक्रिट्समधून पूर्यस्तांना ही मदत पाठवली जात आहे मौलाना मोईनुद्दीन आश्रफ यांनी तसंच माहिम दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांनी केलेल्या आवाहनाला मुस्लिम बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला अतिवृष्टी आणि महापुरामुळे देशातल्या विविध भागता जनजीवन विस्कळीत झालं आहे हिमाचल प्रदेशात गेल्या चोवीस तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन दरड कोसळण्याबरोबरच अनेक झाडं उन्मळून पडली आहेत

एकटया शिमला जिल्ह्यात पुरामुळे आठजण मृत्यूमुखी पडले आहेत सर्व उपजिल्हाधिका यांना सतर्कतेचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं उत्तराखंडातली चारधाम यात्रा अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहे राज्याच्या बहुतांश ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे

उत्तरप्रदेशात सर्व नद्या दुथडी भरुन वाहू लागल्यानं प्रशासनानं आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा ध्वारा दिला आहे काही ठिकाणी गंगा शारदा या नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे अनेक धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे हमीरपूर आणि त्रि जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात अहेरीनजीकच्या गडअहेरी नाल्याला आज संध्याकाळी पूर आल्यानं परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे चार दिवस उघडीप दिल्यानंतर आज दुपारी जिल्ह्यात पाऊस पडला त्यानंतर संध्याकाळी अचानक गडअहेरी नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने मार्ग बंद झाला यामुळे नदीपलीकडील गावांमधून अहेरीला बाजारहाट आणि तिर कामांकरिता आलेल्या तसेच अहेरीहून पलीकडे गेलेल्या नागरिकांची गर्स्रोय झाली पोलिसांनी पुलाजवळ बंदोबस्त ठेवला आहे

यावर्षी युरोपीय देशांमधे झालेल्या धावण्याच्या स्पर्धांमधे हिमाचं हे सहावं विजेतेपद आहे

भारताची वंदना कटारिया आणि गुरजीत कौर यांनी प्रत्येकी एक गोल केला तर ऑस्ट्रेलियाच्या क्टिलिन नाब्स आणि ग्रेस स्टीवर्ट यांनीही प्रत्येकी एक गोल केला

सामन्याच्या पहिल्या भागात हरमनप्रित सिंग यानं एक गोल केला मात्र सामन्यांच्या नंतरच्या भागात न्यूझिलंडनं केलेल्या आक्रमक खेळीमुळे त्यांचं पारडं जड होऊन न्यूझिलंडनं विजयावर नाव कोरलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज मुंबईत राजभवन खिल्या भूमिगत बंकर संग्रहालयाचं उद्घाटन झालं

श्रीनगरच्या राज्यपालांचे सल्लागार फारुक खान यांनी त्यांचं स्वागत केलं